यामध्ये स्थलांतरित कामगारांना धान्य वाटपाच्या योजनेचा समावेश आहे या सर्व कामगारांना मे आणि जून महिन्यासाठी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत दिलं जाणार आहे या धान्याची वाहतूक साठवण तसंच वितरकाचा खर्चही केंद्र सरकारकडून वहन केला जाणार आहे देशभरातल्या आठ कोटी मज्रांना या योजनेचा लाभ होणार आहे ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात नियमित मासिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या तसंच सामाजिक सुरक्षा देणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेलाही तीन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जमा रकमेवर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक चाळीस शतांश टक्के व्याज मिळेल व्याजाचा दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी निर्धारित करण्याचे अधिकार अर्थमंत्र्यांना देण्यात आले आहेत बँकेतर वित्तीय कंपन्या आणि ग्रहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना अधिक तरलता देण्यासाठी अर्थमंत्रालयानं मांडलेला विशेष तरलता योजनेचा प्रस्तावही मंत्रिमंडळानं काल मंजूर केला याअंतर्गत आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपन्यांना सरकार अतिरिक्त हमी देणार आहे स्रक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगांसाठी जीवनदान ठरणारी तसंच संकट काळात तातडीनं वित्तप्रवठा करु शकणारी विनातारण कर्ज योजना सुरु करण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली मुद्रा योजनेच्या लाभधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल ही कर्ज देणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय पत हमी कंपनीमार्फत शंभर टक्के हमी कवच मिळणार आहे

देशभरातल्या अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागातून वित्त प्रवठा करण्याच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली अन्न प्रक्रिया उद्योगांना उत्पादनाचा दर्जा वाढवायला मदत करणं साठवण आणि वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणं विशेषतः अभिनव उपक्रमांना आणि महिला उद्योजकांना आधार देणं ही या योजनेची उद्दिष्टं आहेत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली मत्स्योद्योग क्षेत्रात जबाबदार आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून नील क्रांती आणणं हा या योजनेचा उद्देश आहे येत्या पाच वर्षांत ही योजना कार्यान्वित होणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आयसीएसई आणि इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदीदरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे केंद्रीय ग्रहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात देशव्यापी टाळेबंदी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष बसची सोय करायला सांगितलं आहे पण प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही परीक्षा केंद्राला परवानगी दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं परीक्षा केंद्रात शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मास्क घालावा आणि स्रक्षित अंतराच्या निकषांचं काटेकोर पालन करावं थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जंत्कीकरणाच्या सोयीही परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असतील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करावं असं गृह सचिवांनी सर्व शिक्षण मंडळांना सांगितलं आहे

प्रवेश परीक्षेची तारीखही तेव्हाच ठरवली जाईल असं आयोगानं सांगितलं आहे

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पूरी यांनी ड्वीटरवरून ही माहिती दिली सर्व विमानतळं तसंच हवाई वाहतूक कंपन्यांनी यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले प्रवासी वाहत्कीसंदर्भातली कार्यप्रणाली लवकरच जारी करणार असल्यासं प्री यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

सामान्य जनरल डब्यासाठीदेखील आरक्षण करावं लागणार आहे केवळ आरक्षण धारक प्रवाशांनाच या रेल्वेमधून प्रवास करता येईल आरक्षण नसलेल्या किंवा प्रतिक्षा यादीतल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही मेल जलद प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे सेवा बंदच राहणार आहेत

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये पुंडलिक नगर पाच जयभीम नगर चार मुकुंदवाडीतलं रोहीदास नगर कैलास नगरमधल्या गल्ली क्रमांक दोन मध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आहेत न्याय नगर गल्ली क्रमांक सात पोलिस कॉलनी उस्मानपुऱ्यातली मराठा गल्ली जुन्या मोंढ्यातलं भवानी नगर शिवशंकर कॉलनी तानाजी चौक तर फुलंब्री तालुक्यातल्या बाबरा इथल्या भिमसने वस्तीत प्रत्येकी दोन रुग्ण आहेत सातारा परिसरातल्या गणेश नगरमध्ये मित्र नगर शरीफ कॉलनी न्याय नगर इंदिरा नगर खडकेश्वर माणिक नगर जिल्हा सामान्य रुग्णालय संजय नगर सिटी चौक बालाजी नगर आझम कॉलनी आसेफिया कॉलनी रहेमानिया कॉलनी टॉऊन हॉल आणि कन्नड तालुक्यातल्या धनगरवाडी इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे

दोन दिवसांपूर्वी जालना शहरातल्या एका खासगी रूग्णालयातल्या एक डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं होतं त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे याआधी दोन कर्मचारी बाधित झाल्याचं आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल बाधित असल्याचे आले आहे मुंबईहून अंबड तालुक्यात शिरनेर इथं परतलेली एक व्यक्तीही बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

परभणी जिल्ह्यात काल आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं यामध्ये सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव इथले सहा जण गंगाखेड तालुक्यातल्या नागठाणा पुर्णा तालुक्यातल्या माटेगाव आणि परभणी तालुक्यातल्या पिंपळगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला

मुखेड भोकर श्रीनगर आणि सांगवीमधले हे रूग्ण आहेत

काल सहा रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आतापर्यंत जिल्ह्यात पाच रूग्ण मृत्यू पावले आहेत तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत

पाटोदा तालुक्यातल्या वाहली या गावात दोन पाटोदा आणि वडवणीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला

जिल्हा प्रशासनानं पाटोदा आणि वडवणी परिसरातली गावं तात्काळ बंद केले असून अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू केली आहे

काल सापडलेला रुग्ण हा वसमत इथं मुंबईहून परतलेल्या रुग्णांसोबत कामाला होता तो हिंगोलीतल्या भिरडा या गावचा रहिवासी आहे कोरोना विषाणू संकटाचा सामना करताना बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत राज्यपालांनी काल करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगानं राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा काल एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते येत्या जून आणि जूलै महिन्यात कोरोना विषाणू बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

मराठी चित्रपट नाट्य क्षेत्र मालिका यांचे निर्माते कलाकारांशी काल मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते चित्रपटनगरीत सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत लोककला तमाशा कलावंत यांना जगवणं यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं

प्रतिबंधित क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेल्या नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक काल पार पडली त्यावेळी ही माहिती देण्यात आली ठोक भाजी विक्रीचा बाजार असलेल्या जाधववाडीत फक्त ठोक खरेदीदारांनाच प्रवेश मिळणार आहे या परिसरात पोलिस आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत शहरात भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावं तसंच मास्कचा वापर करावा गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

सोमवार ते श्क्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत वकीलांची कार्यालयं कर सल्लागारांची कार्यालयं बेकरी जीवनावश्यक वस्तुंची द्कानं मिठाईची द्कानं फर्निचर हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरियलच्या सर्व साहित्यांची द्कानं सुरु होणार आहेत शनिवार आणि रविवारी ही दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

दरम्यान उस्मानाबाद कळंब आणि तुळजापूर ही नगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात उद्या श्रक्रवारपासून राज्य परीवहन महामंडळाची बस वाहतूक सेवा सुरू करण्यास तसंच मद्य विक्रीची दकानं सुरु करण्यास जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी परवानगी दिली आहे सोमवार ते शनिवार सकाळी आठ ते द्पारी दोन या वेळेत मद्य विक्री सुरु राहणार आहे

गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातली सर्व लहान गावं वाड्या आणि वस्त्यांमधल्या गरजू लोकांना या किराणा किटचं वाटप करण्यात येणार आहे मुंबईहून औरंगाबादच्या दिशेनं पायी येणाऱ्या कामगार कुटुंबांसाठीही आमदार बंब यांनी लासूर स्टेशन नागपूर मुंबई महामार्गावरील ए एस क्लब चौफ़ली तसंच औरंगाबाद इथल्या महावीर चौक परिसरात गेल्या एक महिन्यापासून भोजनाची सोय केली आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

नांदेड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल नांदेड इथं रक्तदान शिबीर घेण्यात आलं

प्रतिबंधित क्षेत्रातून जाणाऱ्या तसंच येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी प्रशासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी नागरिकांनी सूचनांचे पालन करावं असं आवाहन खासदारांनी केलं

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि निश्चित केलेल्या नियम अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआय्क्त विलास भोसीकर आणि सुधीर इंगोले यांच्या पथकांची निय्क्ती करण्यात आली आहे

पिंटू पवार असं या व्यक्तीचं नाव आहे गेल्या आठ तारखेला पुण्यातून निघालेल्या या व्यक्तीचा अतिश्रम आणि शरिरातली पाण्याची पातळी घटल्यानं मृत्यू झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटल आहे

दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्यानं चर्मकारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं महासंघानं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

टाळेबंदीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर लोक लातूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत

टाळेबंदीच्या काळात माणुसकीचं हे उत्तम उदाहरण पारगाव घुमरा या गावाचं घालून दिलं आहे

अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी पथकासह केलेल्या या कारवाईत तीन वाहनंही जप्त करण्यात आली असून दोन संशयितांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी संशयित व्यक्तीविरूद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली असून पवार यांना परभणीतून कार्यमुक्त करण्यात आलं आहे पवार हे दोन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या बदलीच्या नव्या ठिकाणाबाबत मात्र माहिती कळली नाही